पश्चिम बंगाल आसाम तामिळनाडू आणि केरळ ही चार राज्यं तसंच पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकांची आज मतमोजणी इराणवरील तेल आणि बँकविषयक निर्बंध उठवण्याच्या दिशेने प्रगती

निवडणक मतमोजणी पश्चिम बंगाल आसाम तामिळनाडू आणि केरळ ही चार राज्यं तसंच पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे

या पाच राज्यांबरोबरच देशभरातल्या लोकसभेच्या चार आणि विविध राज्यांतल्या विधानसभेच्या बारा मतदारसंघातल्या पोटनिवडणूकींची मतमोजणीही आज होणार आहे यात बेळगाव लोकसभा आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचाही समावेश आहे मतमोजणीचे कल आणि निकाल निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहेत व्होटर हेल्पलाईन या मोबाईला एपवरही आपल्याला मतमोजणीचे काल आणि निकाल कळू शकतील मतमोजणी केंद्रांवर कोविड निर्बंधांच काटेकोर पालन होतं की नाही याकडे जातीनं लक्ष देण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधीन आरटीपीसीआरचा निगेटिव्ह अहवाल सादर केला नाही तर त्यांना मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार नाही निवडणूक निकालाची सगळ्यांनाच उत्सुकता असली तरी यावेळी कोरोना निर्बंधांमुळे कुठेही विजय मिरवणुका काढता येणार नाहीत

कोविड काळातही भारतीय व्यवसाय जगताने लक्षणीय कामगिरी केली असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे उद्योग जगताने आयकरही वेळेवर दाखल केला असून जी एस टी ची रक्कमदेखील वेळेवर भरली आहे

जी एस टी महसूल केवळ गेल्या सात महिन्यांपासून एक लाख कोटी रुपयांच्या पुढे तर गेला आहेच शिवाय त्यात सातत्याने वाढदेखील होत आहे बनावट बिलांवरील देखरेख जी एस टी आयकर आणि सीमाशुल्क आय टी प्रणालींसह विविध स्त्रोतांकडील माहितीचे सखोल विश्लेषण आणि कर प्रशासनाच्या प्रभावी कामकाजामुळे कर महसुलात वाढ होण्यास मदत झाली आहे कर मुदत कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून केंद्र सरकारने विशिष्ट कर अनुपालनांसाठी करदात्यांना मुदत वाढ दिली आहे

इराण तेल निर्बंध व्हिएन्ना मध्ये झालेल्या कराराच्या आधारे इराणच्या तेल आणि बँकांवर घातलेले निर्बंध उठवण्यात येतील असं वाटाघाटी करणाऱ्या इराणच्या उच्च पदस्थ अधिकार्यांने म्हंटल आहे इराण मधील तेल आणि वायू क्षेत्रासह उर्जा वाहन उद्योग अर्थ आणि बँका आणि बंदर या क्षेत्रांमधील निर्बंध आतापर्यंत झालेल्या समझोत्यानुसार उठवण्यात यावेत असं इराणचे उप परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी म्हंटल आहे दरम्यान चीन जर्मनी फ्रान्स रशिया आणि ब्रिटन च्या उच्चपदस्थांनी काल झालेल्या चर्चेत इराण सोबतच्या महत्वपूर्ण अणुकरारामध्ये अमेरिकेला सामील करून घेण्यावर भर दिला

नेपाळ सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

दिल्ली तेलंगण आणि उत्तर प्रदेशात हा द्रवरूप ऑक्सिजन वाहून नेण्यात येणार आहे

परदेशी मदत देशातील कोरोना उद्रेकावर मात करण्यासाठी परदेशातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे अमेरिकेतून एक हजार ऑक्सिजन सिलिंडर आणि अन्य वैद्यकीय सामग्री घेउन येणार आणखी एक विमान काल रात्री दाखल झालं

मंडळाने गुणांकन पद्धती आणि वेळाचं नियोजन कसं असेल या संदर्भात एक परिपत्रक काढलं आहे

कोरोंना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे या परीक्षा रद्द झाल्या होत्या त्यानंतर बोर्डानं अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावर गुण द्यायचं निश्वित केलं

आय पि एल आय पी एल क्रिकेट सामन्यांत काल दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर झालेल्या सामन्यांत मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघाचा चार गडी राखून पराभव केला

मात्र मुंबई इंडियन्स संघाने प्रत्युत्तर देत सहा खेळाडूंच्या बदल्यात लक्ष पूर्ण केलं

या सामन्या नंतर मुंबई इंडियन्स संघ चौथ्या स्थानावर पोचला असून चेन्नई सुपर किंग्स संघ गुण तालिकेत प्रथम क्रमांकावर आहे

नमस्कार